हर्षवर्धन यांची ग्वाही आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला ख्लिंडच्या गुहमंत्रालयाची मान्यता पंढरपूर विधानसभा मतदार संघातल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे नवनियुक्त सदस्य सचिव डॉ कृष्णा कांबळे यांचं निधन आणि यंदा मान्सून सामान्य राहील असा हवामान विभागाचा अंदाज आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा बैठक घेतली यासंदर्भात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकारांदरम्यान ताळमेळ राखावा ऑक्सीजनची आंतरराज्य वाहतूक विना अडथळा व्हावी तसंच वैद्यकीय ऑक्सीजनचं उत्पादन वाढवावं अशा सूचना प्रधानमंत्र्यांनी दिल्या

ऑक्सीजन उत्पादन क्षमतेविषयी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली

गरजेनुसार ऑक्सीजनची आयात करण्याचे प्रयत्नही सुरु असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं कोविड महामारीमुळं उझवणाऱ्या कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिली आहे कोविडबाधितांची संख्या वाढत असली तरी मेडीकल ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटरचा तुटवडा नाही आणि वैद्यकीय सोयीसुविधांमधे सरकार सातत्यानं वाढ करत आहे असं त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं कोविडचा प्रसार वेगानं होत आहे अशा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांबरोबर उद्या ते चर्चा करणार आहेत रेमडेसीवीरचं उत्पादन वाढवायला सांगितलं आहे तसंच रेमडेसीवीरची साठेबाजी काळाबाजार आणि वाढीव दरानं विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करायला राज्यसरकारांना सांगितलं आहे असं हर्षवर्धन म्हणाले

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने निर्बंध लागू केले आहेत त्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे

लसीकरणाच्या बाबतीत राज्यात पुण्यानं आघाडी घेतली असून त्यापाठोपाठ मुंबई आणि ठाणे श्विं लसीकरणानं वेग घेतला आहे आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला िनंडच्या गुहमंत्रालयाने मान्यता दिली आहे सीबीआयनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे

निवडणूक निर्भय निःपक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे

सध्या राज्यात लागू असलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर या मतदार संघातले मुळ रहिवासी असलेल्या आणि सध्या विरत्र राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करुन मतदारसंघात येऊ द्यावं अशा सूचना राज्यशासनानं प्रशासकीय यंत्रणेला केल्या आहेत

बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे नवनियुक्त सदस्य सचिव डॉ कृष्णा कांबळे यांचं आज नागपुरातल्या शासकीय रुग्णालयात करोनामुळे निधन झालं

त्यांनी चरित्र साधने प्रकाशन समितीचा ऑनलाईन पदभारही स्वीकारला होता त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात केली होती पुस्तकांचं संकलन आणि तिर कामकाज करतांना त्यांना कोरोनाची लागण झाली

निवृत्तीनंतरही त्यांची सेवा कॅन्सख्यस्तांना मिळत होती नैर्ऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण यंदा नेहमीसारखंच राहील असा अंदाज हवामानशास्त्रविभागाने व्यक्त केला आहे केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली

भारतीय उपखंडातल्या मान्सूनची पूर्वसूचना देणाऱ्या एल निनो प्रवाहांच्या स्थितीत फार बदल झालेला नाही तसंच होणारही नाही असा अंदाज असल्याचं हवामानविभागानं म्हटलं आहे जागतिक हवामानस्थितीचं चित्र उभं करणारं अद्ययावत तंत्रज्ञान यंदा या अभ्यासाकरता वापरलं असल्याचं डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं आताचा अंदाज सरसकट मोसमासाठीचा असून तपशीलवार अनूमानं मे महिन्यात जाहीर होतील असं केंद्रीय सचिव एम राजीवन् यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं कोरोना निर्बंध काळात राज्यातल्या शेतकऱ्यांना खतं बियाणे आणि निविष्ठांचा पूरवठा सुरळीत होण्याच्या उद्देशानं कृषी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाला आहे यंदाच्या खरीप इंगामात शेतकऱ्यांच्या खत पुरवठ्याबाबतच्या तक्रारी आणि समस्यांच्या निवारणासाठी कृषीमंत्री दादाजी भूसे यांच्या निर्देशानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यरत झाला आहे

भारतीय सैन्य दलाच्या मुंबई छावणीत कार्यरत असलेले सुभेदार विष्णू सरवनन यांनी ओमान डीं सुरू असलेल्या मुसाना खुल्या नौकाविहार स्पर्धेत थायलंड आणि चिनी स्पर्धकांना मागे टाकत रौप्य पदक पटकावलं आणि टोक्यो ऑलंपिक स्पर्धेत आपलं स्थान पक्क केलं भारतीय सैन्य दलाच्या मिशन ऑलंपिक अंतर्गत त्यांनी खडतर प्रशिक्षण घेतलं होतं ऑलंपिक मधे या स्पर्धा प्रकारात कमी वयात स्थान पटकावणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत या स्पर्धा प्रकारात थायलंड आणि चिनी खेळाडूंचा कायम दबदबा राहिला आहे

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँप्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँप्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांची आज बिनविरोध निवड झाली

तर भाजपा प्रणित सहकार पॅनलचे चार उमेदवार विजयी झाले होते गरज नसतानाही रेमडीसीव्हीरचा सर्रास वापर ऑक्सिजनचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांची दवाखान्यात भरती अशा विविध कारणांसाठी जळगाव शहरातल्या टायटन वेदांत संवेदना आणि दत्त हॉस्पिटल या चार रुग्णालयांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण यांनी नोटीस बजावली आहे दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश त्यांनी या रुग्णालयांना दिले आहे यात दोन हॉस्पिटलमध्ये अधिक मृत्यू झाले असल्यानं याबाबत आपल्यावर गुन्हा दाखल का करू नये याबाबत या रुग्णालयांकडून खुलासा मागवला आहे